सर्वोच्च न्यायालयानं काल यासंदर्भातल्या एका खटल्यात निर्णय देताना ही बाब स्पष्ट केली

मात्र हा कायदा होण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झालेला असेल तरीही मुलींचा वडिलांच्या संपत्तीतला समान वाटा कोणी नाकारू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं या संदर्भात देशभरातली विविध उच्च न्यायालयं आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणं प्रढच्या सहा महिन्यात निकाली काढण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे

पंतप्रधानांनी काल देशभरातल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते रुग्ण आढळण्याचं प्रमाण घटत असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे कोविडवर नियंत्रणाच्या प्रयत्नात यश येत असल्याचं यावरून सिद्ध होतं असं त्यांनी नमूद केलं कोविडमुळे होणारा मृत्यू दर सातत्याने घटत असून जगभरात भारतातला मृत्यू दर कमी असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गुजरात तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू आदी दहा राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत बोलताना राज्यात कोविडबाधित रुग्ण संख्या आणि मृत्यू याबाबत पारदर्शकता पाळली जात असल्याचं सांगितलं कोविड संसर्गाची दसरी लाट येऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असून राज्यात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालयं सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल दरम्यान व्यावसायिक नसलेल्या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत अशी आग्रही मागणीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे पुन्हा एकदा केली

नगर जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी आपण झटणार असल्याचं ते यावेळी म्हणाले

सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे मंदिर आणि सर्व धार्मिक स्थळं बंद आहेत यासंदर्भात अंकित वोरा आणि इतरांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारकडे याबाबत निवेदन दिलं आहे मात्र त्यावर राज्य सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही यावर न्यायालयानं आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवांना निवेदन देण्याचे आदेश दिले असून सचिवांना जैन समाजाच्या मागणीवर निर्णय घेण्यास सांगितलं आहे

इंदौरी यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं त्यांच्यावर एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं काल सायंकाळी त्यांचं निधन झालं

इंदौरी यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली

याबाबतचा आदेश काल सरकारनं जारी केला दरम्यान राज्यात लवकरच मास्क आणि सॅनिटायझरच्या किमती कमी करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं

जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या बैठकीत आयुक्त केंद्रेकर यांनी वाढत्या रुग्ण संख्येबद्दल चिंता व्यक्त केली दरम्यान परभणी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरीही काल वेगवेगळ्या भागात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली

जिल्ह्यातल्या सर्व खाजगी रुग्णालयांना संलग्न औषधी दुकानं वगळता इतर सर्व औषधी दुकानं आणि पेट्रोल पंपही सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु राहतील तर क्रषी उत्पन्न बाजार समितीमधल्या सर्व आस्थापना सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत तसंच रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचं या आदेशात म्हटलं आहे

याबाबत स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी काल जारी केले अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना या काळात बंद राहणार असून पीक कर्ज आणि अंतर्गत कामकाजासाठी सर्व बँका सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत सुरु राहणार आहेत

दरम्यान नांदेड शहरातल्या नाना नानी पार्क इथं अँटीजेन कोरोना विषाणू चाचणी शिबीर सुरु करण्यात आलं आहे या शिबिरात नागरिक उत्स्फूर्तपणे तपासणीसाठी समोर येत आहेत

दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात व्यापाऱ्यांची अँटीजेन चाचणी करण्यात येत असून सोमवार आणि मंगळवारी जवळपास सातशे जणांची चाचणी करण्यात आली

दरम्यान जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून दहा दिवस टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे या दहा दिवसांत दूध फळ भाजीपाल्याची घरपोच विक्रीची परवानगी देण्यात आली असून औषधी द्कानं फक्त सुरु राहणार आहेत

जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत त्यानुसार उद्यापासून जीवनावश्यक वस्तूंची विक्री करता येणार आहे

यावेळी निसर्गात स्वतःहून उगवलेल्या रानभाज्यांचं आहारातलं महत्व आणि रान भाज्यामध्ये उपलब्ध असलेल्या अन्न द्रव्याचं प्रमाण यासंदर्भात लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं

याठिकाणी काल भजन आणि श्रीकृष्ण जन्माचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रसाद म्हणून भगरीचं वाटप करण्यात आलं होतं

परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या डिघोळ इथंही तीस जणांना भगरीतून विषबाधा झाली या सगळ्या रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे